संसदीय कार्य विषयक मंत्रिमंडळ समितीच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला

म्स्लिम महिला विवाह संरक्षण विधेयक अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केलं हे विधेयक लोकसभेत मांडलं जाण्याची ही तिसरी वेळ आहे अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत विधेयकाच्या बाजूनं तसंच विरोधात मतं मांडली काँग्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी या विधेयकातल्या दंडात्मक कारवाईला विरोध दर्शवला म्स्लिम प्रुषानं पत्नीला दिलेला तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध मानून संबंधित प्रुषाला त्रुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे देशातल्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी सरकार ठाम पावलं उचलत आहे असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लोकसभेत सांगितलं

सरकारची सबका साथ सबका विकास ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी याची काळजी आपलं मंत्रालय घेत असल्याचं त्यांनी त्रिवार तलाक विधेयकाच्या चर्चे दरम्यान बोलताना स्पष्ट केलं सरकारी पदांसाठीची नोकरभरतीची प्रक्रिया सतत सुरु असल्यामुळे रिक्त पदांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे असं सरकारने राज्यसभेत स्पष्ट केलं

पारपात्रावरची वैयक्तीक माहिती साठवलेली इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई पारपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे

नागरिकांची अत्यंत महत्वाची वैयक्तिक माहिती समाज माध्यमांवर जाहीर करण्यावर निर्बंध घालणारं वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक सरकारच्या विचारधीन आहे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत ही महिती दिली निवृत न्यायमूर्ती बी

श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीनं या विधेयकाचा मस्दा सरकारला सादर केला असून लवकरच हे विधेयक संसदेत सादर केलं जाईल राज्यसभेवर तामिळनाडूतून निवडून आलेल्या पाच खासदारांचा शपथविधी आज पार पडला

वैकंय्या नायड् यांनी त्यांना पदाची शपथ दिली

चे ए

विल्सन एम डी एम के चे वायको यांनी शपथ घेतली

माहिती अधिकार कायदा सौम्य करण्याचा कोणताही हेतू या सुधारणांमागे नाही असं सरकारनं स्पष्ट केलं

बैठकीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं देशात द्ष्काळ सदृश्य स्थिती नाही असं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं आपल्या मंत्रालयानं खेडोपाडी द्ष्काळाचा सामना करण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना राबवल्या असल्याचं ते म्हणाले

कोळसा खाणींचं वितरण करण्यासाठीच्या विशेष समितीसमोर खोटे दावे केल्या प्रकरणी आज दिल्लीच्या न्यायालयानं उद्योजक नवीन जिंदाल आणि यांच्या कंपनीच्या इतर चार अधिका यांची तपासणी स्रु केली या सर्वांवर फसवणूक आणि ग्न्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याचा आरोप विशेष न्यायधीश भरत पराशर यांनी निश्चित केला आहे

जहाजबांधणी क्षेत्र हे देशाला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याच्या सरकारच्या उद्ददिष्टात महत्वाची भूमिका बजावेल असे उद्गार नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी काढले ते दिल्लीत जहाजबांधणीतून देशबांधणी यावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते भारतीय नौदलाचा ग्राहक ते निर्मिक असा प्रवास भूषणावह आहे असंही त्यांनी नमूद केलं

सरकार देशभरात खेळांना प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीज यांनी आज लोकसभेत परवणी प्रश्नाच्या उतरात सांगितलं आगामी ऑलिंपिक स्पर्धांमधे देशाची कामगिरी उंचावेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली

लहान मुलांवरच्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी साठ दिवसांच्या कालावधीत न्यायालयांची स्थापना करुन तिथे सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करावी तसंच पोक्सो कायद्याशी संबंधित शंभराहन जास्त ग्न्हे नोंदलेले असतील जिल्ह्यांमधे केंद्राचया निधीतून विशेष न्यायालयं स्रु करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

आय्ष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सविधा प्रवण्यासाठी केंद्र सरकारनं नाथहेल्थ या खाजगी उद्योगाबरोबर समझोता करार केला आहे आय्ष्मान भारत चे म्ख्य कार्यकारी अधिकारी इंद्भूषण यांनी नवी दिल्ली इथं हा करार होते वेळी सांगितलं की या कराराम्ळं आरोग्य स्विधा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिनव पद्धती शोधता येतील अफगाणिस्तानात काब्ल इथं एका आत्मघातकी हल्लेखोरानं आज खनिज मंत्रालयाच्या कामगारांना घेऊन जाणा या बससमोर स्वतःला बाँबच्या सहाय्यानं उडव्न दिलं

हे सर्व जण सरकारी कर्मचारी होते असं गृह मंत्रालयाचे प्रवक्ते न्सरत रहिमी यांनी सांगितलं वाहनाला लावलेल्या चंबकीय स्फोटक उपकरणाच्या सहाय्यानं हा स्फोट घडवून आणला अशी माहिती काब्ल पोलिसांचे प्रवक्ते फर्दोस फरामई़ यांनी दिली काब्लच्या पूर्व भागात आणखी एक स्फोट झाला मात्र तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मच्छमारी करणा या चार भारतीयांना श्रीलंकेच्या नौदलानं अटक केली आहे

टोकियो इथं सरू असलेल्या जपान खल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित आणि पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

प्रुष द्हेरीतही भारताच्या सात्वीक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे एच एस प्रणोयचं आव्हान मात्र आज उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं